पड्डे बाप्राव प्रतिष्ठानचे प्रस्कार जाहीर मख्यमंत्री मंबई महानगर क्षेत्राचा विस्तार आता वसई अलिबाग पेण पनवेल खालाप्रपर्यंत करण्यात येणार आहे

त्यात ठाण्यातील गायमुख ते मीरारोडचा शिवाजी चौक मुंबईत वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल आणि कल्याण ते तळोजा या मार्गाचा समावेश आहे मेट्रोच्या संचालनासाठी मुंबई मेट्रो संचालन महामंडळाच्या स्थापनेलाही बैठकीत मंजूरी देण्यात आली तसंच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वॉर रुम आणि नव्या बोध चिन्हाचं अनावरणही मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं उडान केंद्र शासनाच्या उडान योजने अंतर्गत राज्यातील विविध शहरात विमानसेवा देणाऱ्या एयर डेक्कन कंपनीचं कंत्राट भारतीय हवाई वाहतूक प्राधिकरणानं रद्द केलं आहे ऐक्या याबाबतची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून उडान योजनेच्या अंमलबजावणीसाठी कार्यरत एयर डेक्कन कंपनीनं नाशिक ते मुंबई आणि नाशिक ते पुणे तसच कोल्हापूर ते मुंबई अशी सेवा सुरू केली होती परंतू ही सेवा विस्कळीत होती

उडानच्या दुसऱ्या टप्प्यात कोल्हापूर ते बंगळूरू आणि कोल्हापूर ते हैदरबाद अशी विमानसेवा जाहीर झाली होती त्याच कंत्राट एअर अलायन्स कंपनीकडे होतं मात्र तांत्रिक कारणामुळे तेही रद्द झालं आहे नांदेडमध्ये एअर इंडिया आणि ट्र जेट या कंपन्या कार्यरत असून नांदेडहन हैदराबाद अमृतसर दिल्ली आणि मुंबईकडे जाणारी हवाई वाहत्रक सध्या सुरळीत सुरू आहे राज्यात नांदेडचा अपवाद सोडला तर बराच गाजावाजा करून सुरू केलेल्या उडान योजनेतील बहतांशी उड्डाणं आजघडीला बंद आहेत आकाशवाणी बातम्यांसाठी आमच्या विविध ठिकाणच्या बातमीदारांसह पुण्याहून माधवी कुलकर्णी

मुंबईत तेल कंपन्यांबरोबर नुकत्याच झालेल्या बैठकीवेळी ही आकडेवारी समोर आली इथेनॉलचा प्रवठा करण्यासाठी तेल आणि स्फोटक स्रक्षा संघटनेचा परवाना घेणे राष्ट्रीय हरित लवादाने बंधनकारक केलं आहे मात्र राज्यातील साखर कारखान्यांनी त्याकडे दुर्लक्षच केलं असून त्याचा थेट परिणाम इथेनॉलच्या पुरवठ्यावर होण्याची शक्यता आहे

वर्धा पुलगावच्या केंद्रीय दारुगोळा भांडारामध्ये झालेल्या अपघाताची उच्चचस्तरीय चौकशी करून दोषी अधिकारी आणि कंत्राटदारावर कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर यांनी काल दिली भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी नियोजनपूर्वक उपाययोजना करण्यात येतील असं त्यानी सांगितलं या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींची त्यानी रुग्णालयात जाऊन भेट घेतली

चंदननगरमध्ये एका महिलेवर झालेल्या गोळीबाराची चौकशी करण्यासाठी पवार रेल्वे स्थानकात गेले होते दुपारी येवलेवाड़ी इथं एका सराफावर गोळीबार झाला

त्यापैकी एकाला पुणे रेल्वे स्थानकात तर दुसऱ्याला दौंडमध्ये अटक करण्यात आली

महोत्सवात कथाबाह्य विभागाचं उद्वाटन आदित्य जांभळे दिग्दशिंत खरवस या मराठी लघ्पटानं झालं आज दिवसभरात पॅम्पलेट हा लघुपट आणि धप्पा हा मराठी चित्रपट दाखवला जाणार आहे

त्याबाबत माहिती देत आहेत राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगद्म

त्याचं वैशिष्ट्य असं आहे की ते पूर्णपणे डिजिटल आहे म्हणजे सध्या जी काही लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर करुन गाधीजींच जीवनचरीत्र आहे ते त्यातून कळून येईल आणि इंटरऍक्टीव त्याचे फिचर्स आहेत त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्या लोकांना ते आवडेल पहिल्यांदा इफ्फीमध्ये हे प्रदर्शन लोकांसाठी आपण ओपन केलेलं आहे या प्रदर्शनाचं आणखी एक वैशिष्ट्य असलेल्या डीजीटल बाईस्कोप आणि तांत्रिक बाबींबद्दल सांगत आहेत सोसायटी ऑफ मोशन पिक्चर अँड टेलिविजन इंजिनियर्सचे अध्यक्ष उज्ज्वल निरगुडकर या इथं प्रदर्शनात बरेच विभाग आहेत पण एक खास उल्लेख करावासा वाटतो तो असा विभाग म्हणजे डिजिटल बायोस्कोप हा पहिला बायोस्कोप आहे मला वाटतं की तो डिजिटल स्वरूपात आहे त्याला हेडफोन लावलेले आहेत म्हणजे तूम्हाला आत फिल्म बघायला मिळतीलच आवाजही ऐकू येईल आणि त्या काळात बायोस्कोप कसे होते याचा एक फिल येईल तर मला वाटतं हे सगळ्यांनाच अगदी लहान मुलांपासून सगळ्यांनाच ते आवडेल चारा छावणी राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिग्गे यांनी राज्यातील मोठी मंदिरं आणि देवस्थानांना दुष्काळी भागात चारा छावण्या उभारण्याचं आवाहन केलं होतं या आवाहनाला लातूरच्या श्री सिद्धेधर रत्नेधर देवस्थानानं प्रतिसाद देत यावर्षी चारा छावणी सुरू करणार असल्याच घोषित केल आहे

गृहराज्य मंत्री आणि जिल्ह्याचे संपर्क मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते सिंधूद्र्गमध्ये झालेल्या कार्यक्रमात या मानांकनांच काल वितरण करण्यात आलं मुंढे नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आली असून राधाकृष्ण गमे हे नाशिकचे नवे आयुक्त असतील गमे सध्या उस्मानाबादचे जिल्हाधिकारी आहेत त्यांच्या जागी मुंढे यांची पाठवणी करण्यात आली आहे आरक्षण मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात दाखल झालेली याचिका मुंबई हायकोर्टाने काल निकाली काढली राज्य मागासवर्ग आयोगाने सादर केलेला अहवाल सादर करण्यात आला असून याचिकेचा मूळ हेतू साध्य झाल्याचे याचिकाकर्त्यांनी न्यायालयात सांगितलं तर राज्य सरकारनं आरक्षणासंदर्भात कायदा तयार करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती दिली प्राध्यापक भरती राज्य शासनानं जाहीर केल्यानुसार प्राध्यापक भरतीची त्वरित अंमलबजावणी न केल्यास राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याचा इशारा महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटनेनं दिला आहे रिक्त पदे भरण्याच्या आकृतीबंधाला शासनाच्या वित्त विभागाची मंजुरी अद्याप मिळालेली नाही पुढ़े बापराव पड्ठे बापूराव प्रतिष्ठान आणि सांस्कृतिक कला मंडळाचा यदाचा पड्ठे बापूराव पुरस्कार ज्येष्ठ लावणी नृत्यांगना रेखा काळे नेलेंकर यांना जाहीर झाला आहे लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ भास्करराव खाडगे पुरस्कार ज्येष्ठ कलावंत जयमाला इनामदार यांना आणि कलावंतांचे कैवारी बाप्साहेब जिंतीकर प्रस्कार शाहीर देवानंद माळी यांना जाहीर झाला आहे

प्रतिष्ठानचे संस्थापक जयप्रकाश वाघमारे यांनी काल पुण्यात ही माहिती दिली